आय टी ला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी एक हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलं

आय टी

या समारंभानंतर संस्थेच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी तसंच ऊर्जा विज्ञान विभागाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर राज्यपाल सी विदयासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अलिगडमध्ये संरक्षण औद्योगिक वसाहत निर्मितीचा श्भारंभ करणार आहेत देशाअंतर्गत संरक्षण क्षेत्रातली निर्मिती करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र तयार करण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा एक भाग आहे यासाठी आग्रा अलिगड लखनौ कानपूर चित्रकुट आणि झाशी या शहरांची निवड करण्यात आली आहे संबंधित घटकांची याबाबत कानपूर आग्रा लखनौ आणि झाशीमध्ये यापूर्वीच बैठक घेण्यात आली आहे आजच्या श्भारंभाच्या वेळी संरक्षणविषयक शास्रास्र आणि साहित्याची प्रदर्शनी मांडण्यात येणार असून येत्या पाच वर्षांमध्ये त्यांची स्थानिक पातळीवर निर्मिती करण्यात येणार आहे भाजपनं संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तिहेरी तलाक विधेयक संमत होण्यास आलेल्या अडथळ्यास काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांना जबाबदार धरलं आहे लोकसभेत विधेयकाला समर्थन दिलं असलं तरी मताच्या राजकारणासाठी राज्यसभेत काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा दिला नसल्याचं संसदीय व्यवहार मंत्री अनंतकुमार यांनी नवी दिल्ली इथं म्हटलं आहे सरकारनं शेवटपर्यंत विधेयक पारित होण्यासाठी प्रयत्न केला मात्र काँप्रेसनं हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचं ते म्हणाले मुस्लिम महिलांच्या कल्याणासाठी मोदी सरकार कटीबद्ध असल्याचंही कुमार यावेळी म्हणाले या महत्वपूर्ण विधेयकाबाबत काँग्रेसची द्दटप्पी भूमिका उघडी पडली असल्याच कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांच्याशी दरध्वनीवरून चौकशी करून सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे राजनाथ सिंग उद्या केरळाला भेट देणार असून ते पूरग्रस्त क्षेत्र आणि मदत आणि बचाव शिबीरांची पाहणी करणार आहेत

दरम्यान कर्नाटकामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कर्नाटक आणि तामिळनाडूमधून वाहणा या कावेरी नदीत एक लाख क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग केल्यानं तामिळनाडूच्या सहा जिल्ह्यांना पुराचा इशारा देण्यात आला आहे केंद्र सरकारनं ज्या उद्योग व्यवसायांची उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा उद्योगांच्या वस्तू आणि सेवा कर जी एस टी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि जकात मंडळानं या बाबत एक अध्यादेश जारी केला आहे

तर दीड कोटी रुपयांपर्यंतच्या व्यावसायिकांना द्सऱ्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत असा परतावा भरावा लागतो

हिंदीला या जागतिक संघटनेचा अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी भारत प्रयत्नरत असल्याचंही त्या म्हणाल्या

या भेटीत बिसारिया यांनी खान यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध दहशतवाद आणि सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीविषयी चर्चा केल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयानं द्विटरवर दिली आहे

पावसामुळं पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नव्हता दुसऱ्या दिवशी इंग्लडनं नाणेफेक जिंकून भारताला फंलंदाजीसाठी आमंत्रित केलं मात्र एकाही भारतीय फलंदाला खेळपट्टीवर स्थिरावता आलं नाही